राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं विधानसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गदारोळ केला मात्र काही वेळानंतर कामकाजाला सुरुवात झाली विधानसभेत आज काही विधेयकं मांडण्यात आली यामध्ये मुंबई नगर परिषदा नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ कोल्हापूर विधेयक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या आणि बालकांच्या विरुद्धच्या निश्चित अपराधासाठीचं विधेयक महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ विधेयक या विधेयकांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात प्रवणी मागण्या सादर केल्या त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदनातल्या आजी माजी सदस्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके माजी मंत्री विष्णू सावरा जावेद इक्बाल खान विनायकराव पाटील सरदार तारासिंह अनंत देवसरकर नरसिंहराव घारफळकर नारायण पाटील किसनराव खोपडे सुरेश गोरे जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर सदनानं या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली

तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं प्रश्न तेवत ठेवण्याचं काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत

अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू अशी त्यांची ओळख होती खंचनाळे यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचलं तसंच अनेक उत्तम मल्ल घडवले त्यांचं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे चे मामा होत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत

विशाखापट्टणमहून आटपाडीला जाणाऱ्या कारमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काल रात्री ही कारवाई करण्यात आली

मुंबईत सकाळी पाऊस सुरु झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली अवकाळी पावसामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला आहे नांदेड जिल्ह्यात आज सकाळी पाऊस झाला मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं पिकांवर अळींचा प्राद्र्भाव झाला आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अवकाळी पावसामुळे आंबा सुपारी बागायतदार हवालदिल झाले आहेत सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातही आज सकाळी पाऊस झाला